हे निर्णय उपयुक्त असून वस्तू आणि सेवा कर सोपे आणि लोकानुकल करण्यासाठी सरकार बांधील आहे असं ट्विट मोदी यांनी केलं आहे त्रिवार तलाक फौजदारी गुन्हा ठरवणारा अध्यादेश नव्यानं जारी करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या गुन्ह्यासाठी तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद या आध्यादेशात आहे भारतीय वैद्यकीय परिषद चालवण्याची परवानगी एका समितीला देण्याबाबत नव्यानं आध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली बहुउद्देशीय रेणुकाजी धरण प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हरयाना हिमाचल प्रदेश दिल्ली राजस्थान आणि उत्तराखंड या ही राज्यं आज करारावर सह्या करणार आहेत या राज्यांमधील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे केंद्रिय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या होतील यावेळी या सहाही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत या प्रकल्पांअतर्गत यमुना नदी तसंच टोन आणि गिरी या तिच्या उपनद्यांवर तीन जलाशय बांधले जाणार आहेत या प्रकल्पासाठीचा बहुतांश खर्च केंद्र सरकार करणार आहे तीन नवीन एम्स अर्थात आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली जम्मू कश्मीरमधे सांबा आणि पुलवामा जिल्ह्यात तसंच गुजरातमधे राजकोट श्वं या एम्सची स्थापना केली जाणार आहे भारत आणि फ्रान्स यांच्यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या तांत्रिक द्विपक्षीय सहकार्याबाबत सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली डेन्मार्कबरोबर सागरी मुद्दयांवरच्या सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तसंच देशात व्यापार सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत मॉडेल एकल खिडकी विकसित करण्याबाबत जपानबरोबरच्या सामंजस्य करारालाही मंजुरी देण्यात आली जपानबरोबर ड्रिपक्षीय स्वॅप व्यवस्थेसाठी करार करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मंजुरी देण्यात आली

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देण्यीची शक्यता आहे

तो गैरहेतूनं बेकायदेशीररित्या नोंदवला असून रद्द करावा अशी याचिका अस्थाना यांनी दाखल केली आहे

कानपूर खेल्या आयआयटीमधल्या वैज्ञानिकांनी कमी खर्चात वायू प्रदूषण सेन्सर विकसित केलं आहे हे सेन्सर ओझोन आणि नायट्रोजन ऑक्साईडसह हानीकारक वायूची पातळी मोजेल असं प्राध्यापक एस एन त्रिपाठी यांनी काल बातमीदारांना सांगितलं

जम्मू कश्मीरमधे बालाकोटे क्षेत्रात काल पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला त्यात लष्कराचा एक मेजर आणि सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला

काल ताटकुंडी क्रिं त्यांनी केलेल्या या हल्ल्यालाही भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितलं भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सुरु होत आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह या बैठकीचं उद्घाटन करतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया समारोप सत्राला संबोधित करतील दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रमण सिंग आणि वसुंधरा राजे यांची पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी काल एका निवेदनात ही माहिती दिली

भारतीय भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं की प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनाला हा मान मिळाला आहे बैश्य भारतीय ऑलिम्पिक संघाच्या उपाध्यक्षांपैकी एक आहेत तसेंच ते आंतर्राष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आशियाई भारोत्तोलन संघाचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रकुल भारोत्तोलन संघाचे उपाध्यक्ष देखील आहेत

महाराष्ट्रानं जिमनॉस्टिक्समधे पाच जलतरण स्पर्धेत तीन अध्यलेटिक्समधे दोन तर भारोत्तोलनमधे एक पदक जिंकलं

पुरुष दुहेरीत चेन्नईच्या ख्रिस अद्विकॉक आणि चीन चुंग या जोडीनं मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेतीयावान या जोडीचा पराभव केल्यानं यजमानांची सुरुवात खराब झाली होती

पहिल्या उपांत्य फेरीत बंगलोरचा सामना अवधे वॉरियर्सशी होणार आहे तर दुसऱ्या उपांत्य फेरीत हैदराबाद हंटर्स आणि मुंबई रॉकेट्सची लढत होईल बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संपाच्या तिसऱ्या दिवशी काल शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतरही तोङगा निघू शकला नाही त्यामुळे आता आज चौथ्या दिवशीही संप सुरूच राहणार असून मुंबईकरांचे हालही सुरूच राहणार आहेत कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत काल रात्री उशिरापर्यंत शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे बेस्ट प्रशासन महापालिका आयुक्त आणि महापौर महाडेबर यांची प्रदीर्घ चर्चा झाली मात्र या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा काढण्यात अपयश आल्यानं ही बैठक निष्फळ ठरली येत्या सोमवारी ग्रेटर नोएडा क्वे सुरु होणा या डिस फूड फेअर अर्थात भारतीय खाद्यजत्रेमुळे देशातल्या उत्पादक आणि कारखानदारांच्या थेट दारात मोठी संधी चालून येणार आहे असं वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

पृथ्वीवरचा सर्वाधिक विविधता असलेला भारत देश लोकशाहीच्या रुपाचं एक उदाहरण जगाला घालून देईल असं परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली धिं रायसिना संवादाच्या एका सत्रात बोलत होते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उद्यापासून दोन दिवसांच्या उजबेकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत त्या उद्या उजबेकिस्तानघे परराष्ट्रमंत्री अब्दुलअजीज कामिलोव यांच्या सोबत समरकंद इथं होणाऱ्या पहिल्या भारत मध्य आशिया संवाद परिषेदचं सहअध्यक्षपद भूषवतील देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका आणखी वाढला आहे हिमाचल प्रदेशात उना जिल्ह्यातल्या मैदानी भागात काल सिमल्यापेक्षा जास्त थंडी होती